नाशिक धिल्या देवळालीच्या भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रांत आज सकाळी तोफांच्या देशार्पणाचा दिमाखदार सोहळा झाला केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत या तोफाचं देशार्पण केलं लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत हे देखील यावेळी उपस्थितीत होते या तोफा विदेशी बनावटीच्या असल्या तरीही आता देशामध्ये मेक उ डिया या उपक्रमाअंतर्गत अशा तोफांसह अन्य लष्करी सामग्री तयार केली जाणार असून त्यामुळे लष्करी सामग्रीत देश स्वयंपूर्ण ठरेल असं संरक्षणमंत्री म्हणाल्या लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की भारताच्या लष्कराचं मोठ्या प्रमाणात आधूनिकीकरण होत असून धनूष्य आणि आणखी एक तोफ पुढच्या वर्षी लष्कराच्या ताफ्यात सामील होईल

सांगली जिल्ह्यात ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र झालं आहे कामेरी ी शिल्या राजारामबापू साखर कारखान्याचं गट कार्यालय आणि कसवे डिग्रज शिल्या वसंतदादा साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला आज अज्ञातांनी आग लावली एफ आर पी अधिक दोनशे रुपये प्रति टन जो पर्यंत दिले जात नाहीत तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे याबाबत साखर कारखान्यांना दहा तारखेपर्यंत निर्वाणीचा खाारा दिला आहे अकरा तारखेला चक्का जाम आणि गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे अनेक साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच साखर कारखाने सुरु केले असल्यानं शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी जाळपोळ आणि टायर फोडण्याच्या घटना घडत आहेत बहिण भावांच्या नात्याला अधिक दूढ करणारी भाऊबीज आज सर्वत्र साजरी होत आहे या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भावाकडूनही बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती आदर व्यक्त करणारा हा दिवाळीचा दिवस हा सण देशभरात भाईद्ज भाथरू व्दितीया भाई पोटा निनगोल चाकूबा आणि भाई टिका अशा विविध नावांनाही ओळखला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं आज पहाटे पूण्यात वार्धक्यामुळे निधन झालं

सारंग यांच्या निधनानं मराठी रंगप्रमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे अनेक नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या

आंतरमहाविद्यालीय एकांकिका स्पर्धांमधून त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या सखाराम बाईंडर रथचक्र गिधाडे कमला या नाटकांमधल्या त्यांच्या भुमिका गाजल्या होत्या

माङगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगुळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुहिणी सखी सचिव पुरस्कार पिंपरी चिंचवडमधल्या कलारंग सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव प्रस्कार अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदच्या कोथरूड शाखेचा जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी सारंग यांना सन्मानित करण्यात आलं होतं राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेनं यूती करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणं अवघड असल्याचं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते आज कोल्हापूर धिं वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपात कोणतीही अडचण नसून केवळ सहा जागांचा प्रश्न आहे

यूती करायचीच असेल तर हा तिढाही सुटेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचं नसेल तर युतीची चर्चा होईल असं पाटील यांनी सांगितलं पश्चिम रेल्वेवर डहाणू वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री उशिरा मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली या मालगाडीच्या डब्यात प्लास्टिक चं ग्रेनील असल्यानं ही आग झपाट्यानं पसरत गेली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीनं ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळाचं नुकसान झाल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या काही गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत

त्यामुळे आज भाऊबीजे निमित्त या मार्गावरून बाहेरगावी जाणान्या किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचा काही काळ खोळंबा झाला होता परंतु आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्याचं वृत्त आहे